काही ठळक बातम्या पंतप्रधान उज्जवला योजनेमुळं गरीब वेंवित दलित आणि आदिवासी समुदायातल्या नागरिकांचं जीवनमान सुयारल्याचं पंतप्रधान श्री

नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य पालघर आणि भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकीसाठीचं मतदान शांततेत पार पडलं

यवतमाळ जिल्ह्वात दोन इजार एकरवर रेशीम लागवडीचं नियोजन

आणि स्वच्छ फुटाळा स्वच्छ गांधीसागर मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावं असं कार्यकारी महापौर श्री दीपराज पार्डीकर यांचं आवाहन

पंतप्रधान उज्जवला योजनेमुळं गरीब वंचित दलित आणि आदिवासी समुदायातल्या नागरिकांच जीवनमान सुधारल्याचं पंतप्रधान श्री नरेद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंतप्रधानांनी आज नमो अँपच्या माध्यमातून उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला सामाजिक ससमीकरणामध्ये ही योजना महत्वाची भूमिका बजावत असल्याचं ते म्हणाले गेल्या चार वर्षात दहा क्रोटी घरांना स्वयंपाकाच्या गैंसची जोडणी दिली असून एल पी जी पंचायतीच्या माध्यमातून सुरक्षा उपाययोजनांबद्दल माहिती देण्यात येत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं दरम्यान देशाच्या विविष षागांमधील महिलांनी उज्वला योजनेचा लाम षेतल्यानंतर आपलं अनुषव कथन करताना समाधान व्यक्त केलं यात छत्तीसगढ जम्मू आणि क्रश्मिर तसंच अन्य भागातून महिलांनी या योजनेमुळं आयुष्यात आलेल्या वदलाचं आणि स्वयंपूर्ण झाल्याचं सांगितलं पालघर आणि भंडारा गोंदिया या लोकसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकीसाठी मतदानाला आज सकाळी सात वाजल्यापासून शांततेत सुरूवात झाली सकाळी काही मतदान यंत्रांमध्ये बिषाड झाला होता मात्र अर्थ्या तासानंतर यंत्र बदलून देष्यात आली मंडारा गोंदिया या जगेसाठी होत असलेल्या पोटनिवडणुक्वीत कॉंप्रेस आणि राष्ट्रवादी कॉंप्रेस आघाडीचे श्री मषुकर कुकडे आणि भाजपाचे श्री हेमंत पटले यांच्यात वेट लढत आहे आज मतदानाला सुस्वात होताच तुमसर तालुक्यात ई व्ही एम यंत्र बंद म्राल्याची माहिती मिळाली त्यामुळे बहुतांश मतदान केंद्रावर एक ते दोन तास मतदान यांबवाव लागलं होतं त्यानंतर या ठिकाणी यंत्र बदलून मतदान सुरू झाली भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुक्री दरम्यान ई व्ही एम यंत्र बंद पडल्याच्या कारणावरून क्रोणत्याही ठिकाणचं मतदान रद्द करण्यात आलेलं नाही अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्री अभिमन्यू काळे यांनी दिली आहे पाच वाजेपर्यंत झालेल्या मंतदानाचं सविस्तर वृत्त आता आपण आमच्या प्रतिनिधीकडून ऐकू शकाल षंडारा गोंदिया लोकसमा बेत्रात आज लोकसमेच्या पोटनिवडणूक पार पडत असुन सकाळी सात वाजे पासून मतदान सुरवात झाली

व्ही

मशीन वापरण्यात आल्यानं मतदारांमध्ये देखील उत्साह पासयला मिळाला

महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील पोट निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्ही व्ही पॅटमषील मोठ्या प्रमाणावरील कथित अपयश आणि मतदानातील व्यत्यावावत आलेले वृत्त म्हणजे अतिशयोक्तीपूर्ण अंदाज असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे लोकसभा किंवा राज्य विषानसभांच्या सार्वत्रिक अथवा पोटनिवडणुक्रांसाठी केंद्रीय निवडणूक आयोग पुरेशा प्रमाणात राखीव इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि वी व्ही

मतदानाच्या दिवशी मतदान आणि व्ही व्ही

जम्मू काश्मीरमधल्या शोपियान जिल्ह्यात गस्तीवर असलेल्या लष्कराच्या जवानांवर आज पहाटे दहशतवायांनी हल्ला केला यात लष्कराचे दोन जवान जखमी झाले जवानांनीही या हल्ल्याला चोख प्रत्यूत्तर दिलं मात्र दहशतवाद्यांना पळून जाण्यात यश आलं पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातला आरोपी स्रीरे व्यापारी निरव मोदीची सात हजार खोटी रुपयांची मालमत्ता तातडीनं जप्त करण्याची परवानगी मिळावी यासाठी सक्तवसुली संचलनालयाने मुंबईतल्या विशेष न्यायालयात धाव घेतली आहे दोन अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या पी एन

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे सावरकर क्वयम त्यांच्या अफाट वैर्य आणि देश्वभक्तीसाठी स्मरणात राहतील असं श्री मोदी यांनी आपल्या ट्टिवटर संदेशात म्हटलं आहे दरम्यान वर्षा निवासस्यानी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं

मदन येरावार यांनी सांगितलं जिल्हाधिकारी कार्यालयात रेशीम विकास आढावाबावत आयोजित वैठकीत ते बोलत होते जिल्ह्यात रेशीम उद्योगाला चांगली मागणी आहे असे सांगून पालकमंत्री म्हणाले की तुतीच्या लागवडीकरीता शेतकरी पुढकार घेत आहे जिल्ह्यातील वेवळा निळेणा घापडोह आणि इतर धरणे तसंच तलावांच्या बाजूला असलेल्या जमिनीवर तुतीची चांगली लागवड होऊ शकते जिल्स मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पीककर्जाच्या यादीत रेशीम लागवड या पिकाचा समावेश करण्यात आला आहे तसंच जिल्हा नियोजन समितीमधूनसुध्दा निषी उपलब्ध करून दिला जाईल कौशल्य विकास योजनेतून रेश्रीम लागवड प्रशिक्षण देण्याचा मानस आहे असं त्यांनी सांगितलं नागपूर शहरातील सर्व तलाव आणि जलाशये ही आपली संपत्ती आहे त्यांचे संवर्षन आणि जतन करणं ही आपली जबाबदारी आहे म्हणूनच मनपा प्रशासनाच्या नेतृत्वात सुरू झालेलं स्वच्छ फूटाळा स्वच्छ गांधीसागर मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन कार्यकारी महापौर श्री दीपराज पार्डीकर यांनी केलं

पार्डीकर यांनी आज फूटाळा तलावाची पाहणी केली त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी त्यांनी प्रत्यक्ष तलावात उतरून स्वच्छता मोहिमेची पाहणी केली स्वच्छतेचं खामं बपून समाधान व्यक्त केलं फुटाळा तलावातील जलपर्णी काढण्याचं काम युखपातळीवर सुरू आहे ते काम तसंच कायम सुरू ठेवावं असे निर्देश श्री

तलावाच्या परिसरातील अतिक्रमणझी आता वाढणार नाही याची विशेष काळजी घेण्यात यावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या

चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबई इयं केली तसंच या स्वच्छतागृहांची माहिती गुगल मॅपसारख्या अॅपवरही उप्तब्ब करुन देष्यात येईल असं त्यांनी सांगितलं श्रीमती वर्षा पवार तावडे यांच्या नेतत्वाखाली भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या शिष्टमंडळानं राज्यातील प्रमुख महामार्गावर स्वच्छतागुझंची उभारणी करावी यासह महिला प्रवाशांच्यादृष्टीनं आवश्यक असलेल्या सुविधांच्या मागण्यांचं निवेदन श्री पाटील यांना दिलं त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली शेतकऱ्यांनी फळे भाजीपाल्यावर कीटकनाशक्रचा अनावश्यक वापर टाळावा असं आवाहन कृषीमंत्री श्री पांडुरंग फुंडकर यांनी केलं आहे केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून आलेल्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आवाहन केलं आरोग्यास धोका निर्माण होतो आणि कर्करोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही हे टाळण्यासाठी तसंच निर्यातक्षम फळे भाजीपाला यांचा योग्य दर्जा राखण्यासाठी आवश्यक आहे अन्यथा आयात करणाऱ्या देशांकडून प्रतिबंध लादले जातात असंही श्री

पुढे जिल्ह्यातील शिदखेडा तालुक्यातील एकंदर सात ग्रामपंचायतीच्या निवडणुखीत पाच गावात भारतीय जनता पशाचे सरपंच निवडून आले आहेत यात कंचनपूर वाचोदे साळवे तावखेडा परसामल आदी ठिकाणी भाजपाचे सरपंच निवडून आले आहेत एकूणच श्री जयकूमार रावल यांचा गड प्रामपंचायत निवडणुकीत देखील अभेय राहिला आहे क्षयरोग हा शंमर टक्के बरा होणारा आजार आहे आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्यांनी क्षयरोग आजारासंबंधी गरीब रुग्णांना माहिती कठन चावी असं आवाहन अमरावती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्यामसुंदर निकम यांनी आज केलं

बी हॉस्पीटल मध्ये आयोजित क्षयरोग निदान उपचार शिवीराच्या उद्दघाटन प्रसंगी ते बोलत होते क्षयरोगाच्या रुग्णांना उपचारासाठी आरोग्य विमागाकडून विविध सुविधा आणि भत्ते देण्यात येतात याविषयी जिल्ह्यातील सर्व जनतेला माहिती होण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करावं असं आवाहन त्यांनी केलं

एच डी पात्रता परीक्षा पेट आणि एम फिल पात्रता परिक्षा मेट आयोजित करण्यात आली आहे

या पात्रता परीक्षेसाठी आवेदनपत्र आणि परीक्षेसंबंधी माहिती कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविधातयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे